निवडणूक प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा प्रयोग झाल्यामुळे तामिळनाडूतल्या वेल्लोरे मतदारसंघातलं मतदान निवडणूक आयोगानं रद्द केलं आहे एकंदरच तामिळनाडूतल्या सर्वच मतदारसंघांमधे निवडणूक खर्च अधिक होत असल्यानं धनशकीचा वापर रोकण्यासाठी निवडणूक आयोगानं विशेष उपाययोजना केल्या आहेत

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे अशोक चव्हाण भाजपाच्या विद्यमान खासदार प्रितम मुंडे वंघित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर या मातब्बरांचं भवितव्यही उद्या मतदार राजा ठरवणार आहे

हासन मंड्या तुमकुरु आणि बंगळुरु ग्रामीण हे मतदारसंघ संवेदनशील असल्यानं तिथं अतिरिक पोलीस बळ तैनात केलं आहे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या पाच कंपन्याही तैनात केल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या तिस या टप्प्यासाठी प्रचाराला आता वेग आला आहे

मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते या मतदारसंघांमधे प्रचारसभा घेत आहेत

राहुल गांधी यांनी केरळमधे पठाणपूरम् इथल्या समेत बोलताना न्याय योजनेसाठी मध्यम वर्गावर कसलाही बोजा पडणार नसून या योजनेसाठी लागणारा पैसा भ्रष्ट उद्योजक आणि लोकांकडून येईल असं स्पष्ट केलं या लोकांनी जनतेचा लुबाडलेला पैसा जनतेकडे परत येईल याची काळजी काँग्रेस घेईल असं ते म्हणाले केंद्र सरकारनं दहशतवादाविरोधात तसंच राष्ट्रीय शक्तींविरोधात उचलेल्या पावलाचं जनतेनं स्वागत केलं आहे असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे ते काल केरळ इथं प्रचारसभेत बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या नेतृत्वाखाली राष्ट्राची सुरक्षा अबाधित राहील असंही शहा यावेळी म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या दुस या टप्प्यातलं उद्या होणारं मतदान सुरळीत आणि निर्भयपणे पार पडावं याकरता सर्व तयारी पूर्ण झाल्याचं आसामचे मुख्य निवडणूक आधिकारी मुकेश साहू यांनी म्हटलं आहे आसाममधल्या दुर्गम भागातल्या मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचा यांची कालच रवानगी केल्याचं साहू यांनी काल गुवाहाटी इथं आकाशवाणीशी बोलताना सांगितलं आक्षेपाई वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगानं समाजवादी पार्टीचे नेत आझम खान यांना काल नव्यानं नोटीस बजावली आहे आझम खान यांनी उत्तरप्रदेशातल्या रामपूर मतदारसंघात घेतलेल्या प्रचारसभांमधे आक्षेपाई वक्तव्यं केली होती

हिमाचल प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सत्यपाल सिंग साल्ती यांना आदर्श निवडणूक आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी सोलनच्या जिल्हा निवडणूक अधिका यांनी नोटीस बजावली आहे

सी आय सी आय बँक कॉर्पोरेशन बँक आणि अलाहाबाद बँक या प्रमुख कर्ज देणा या कंपन्या आहेत देशभर आज महावीर जयंती पारंपारिक पद्धतीनं उत्साहात साजरी होत आहे

भगवान महाविरांचे भकगण मंदिरामधे जाऊन भक्तीभावानं पूजा अर्चा करतात प्रसाद अर्पण करतात आणि या भक्तीसोहळ्यात रममाण होतात महावीर जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत भगवान महावीरांनी दिलेल्या शांती आणि अहिसेच्या शिकवणीनं आपला सांस्कृतिक वारसा समृद्ध झाल्याची भावना राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात व्यक्त केली आहे देशात आणि जगात सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी निरंतर प्रयत्न करण्याचा संकल्प त्यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येकानं केला पाहिजे असंही राष्ट्रपतींनी म्हटलं आहे भगवान महावीर यांनी दिलेली सत्य अहिंसा करुणा आणि प्रामाणिकपणाची शिकवण वैबिक स्वरूपाची असून ती अवघ्या जगासाठीच अनुकरणीय आहे असं उपराष्ट्रपर्तींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे जगातली तिसरी सर्वात मोठी लोकशाही असलेल्या इंडोनेशियात आज सार्वत्रिक निवडणुका होत आहेत यात अध्यक्ष संसद सदस्य आणि स्थानिक परिषदांच्या निवडणुकीसाठी एकाच दिवसात मतदान होणार असल्यानं जगाच्या निवडणूक इतिहासातलं हे सर्वात गुंतागुंतीचं जटील मतदान मानलं जात आहे

अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष जोको विदोदो यांचा सामना माजी लष्करप्रमुख प्रबोवो सुबियांतो यांच्याशी होत आहे मतदान संपताच मतमोजणी सुरु होणार असली तरी अधिकृत निकाल मे मधेची जाहीर होण्याची शक्यता आहे

प्रथम फलंदाजी करताना पंजाबनं सलामीचा फलंदाज के एल राहुलच्या तडाखेबंद अर्धशतकी तसंच आर

आज सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किग्ज यांचा सामना होणार आहे